हा दिवस संस्मरणीय करण्यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे केंद्रसरकारनं नवभारताच्या निर्माणासाठी अनेक जनताभिमुख निर्णय घेतले असल्याचं मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा धिं एका सार्वजनिक सभेला संबोधित करणार आहेत

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीच्या तोंडावर संकटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम देऊन राज्यातल्या भाजपाप्रणित आघाडी सरकारनं निवडणूक आघारसंहितेचा भंग केला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँप्रेसनं केला आहे

उमंग या मोबाईल एप्लेकेशन वरही विद्यार्थी निकाल पाहू शकतील स्मार्ट सिटी प्रकल्पातल्या विकास कामांची आखणी करताना त्याबाबत लोकप्रतिनिधींनी मतं जाणून घेणं आवश्यक आहे असं मत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केलं स्मार्ट सिटी सल्लागार मंचाच्या बैठकीत ते काल सोलापुरात बोलत होते देशातील पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात नाशिक शहर काँप्रेस समिती तर्फे आज केंद्र सरकार विरोधात विधासघात मोर्चा काढण्यात आला यावेळी काँप्रेस पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी चारचाकी वाहन हाताने ओढून आणि मोटारसायकलची अंत्ययात्रा काढून मोदी सरकारचा निषेध केला काँप्रेसच्या माजी मंत्री डॉ शोभा बच्छाव जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे शहराध्यक्ष शरद आहेर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले

धुळे चौफुली परिसरात आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्ता रोको करत केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली हिंगोली जिल्ह्यातल्या पाण्याचा द्ष्काळ कायमचा दूर करण्यासाठी हिंगोलीच्या नागरिकांनी पुढाकार घेतला आहे हिंगोलीतल्या कयाध् नदीच्या मुरण्य पात्राला धक्का न लावता लोकसहभागातून या नदीचं पुनरूज्जीवन केलं जाणार आहे ही मोहिम जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहचावी यासाठी काल एक जलदिंडी काढण्यात आली

त्यातील दोघांचे मृतदेह हाती लागले असून एकाचा शोध पोलीस आणि स्थानिक मच्छिमार घेत आहेत